आगामी लोकसभा निवडणूक ही ईव्हीएमसह व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे होणार असून पारदर्शक मतदानाचा अनुभव देणाऱ्या या यंत्राच्या सुविधेची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हीव्हीपॅट यंत्राचं प्रात्यक्षिक संपूर्ण जिल्ह्यात करुन मतदारांमध्ये जनजागृती करावी असे निर्देश प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनीक्मार यांनी काल औरंगाबाद इथं दिले विभागीय आयुक्त कार्यालयात औरंगाबाद विभागातल्या लोकसभा निवडणूक तयारी संदर्भातली आढावा बैठक काल त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी त्यांनी संबधितांना हे निर्देश दिले या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ पुरूषोत्तम भापकर यांच्यासह विभागातले आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी उपस्थित होते कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी रेशीम ग्रामचा उपक्रम राबवण्यात येत असून या माध्यमातून अर्थसहाय्यासह बाजारपेठ उपलब्ध करुन देणार असल्याची ग्वाही सहकार आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे

रेशमाची मागणी जगात वाढत असताना राज्यातल्या रेशीम उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचं धोरण तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं रेशीम ग्रामच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असून कोष ते कापड ही संपूर्ण प्रक्रिया क्रस्टरच्या माध्यमातून राबवणार असल्याचं देशमुख म्हणाले

दीपक सावंत यांनी म्हटलं आहे मुंबईत काल राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जीत प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी किसान सभेच्या वतीनं आत्महत्याग्रस्त विभागात जागृती अभियान सुरू करण्यात येत आहे किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ अजित नवले यांनी काल अहमदनगर इथं ही माहिती दिली वर्धा जिल्ह्यातल्या पवनार इथून या अभियानाची सुरुवात करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं

गोवर रुबेला आजाराचं उच्चाटन होण्यासाठी सर्व पालकांनी मोहीमेत सहभागी होण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे ज्ञानार्जन करणाऱ्या शिक्षिकांनी साहित्यनिर्मितीबरोबरच वाचन चळवळ उभी करण्याचा आणि स्वत अभिव्यक्त होण्याचा वसा घेण्यासाठी प्रढं यायला हवं असं मत शिक्षणतज्ज्ञ आणि शिक्षिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्रतिभा भराडे यांनी व्यक्त केलं आहे लातूर जिल्ह्यातल्या उमरगा इथं राज्यस्तरीय शिक्षिका साहित्य संमेलनाच्या उद्धाटन प्रसंगी काल त्या बोलत होत्या सामाजिक कार्यकर्त्या शकृंतला मोरे यांच्या हस्ते काल या संमेलनाचं उद्धाटन झालं

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

पीक विमा योजना ही कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित महसूल मंडळातल्या अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रब्बी हंगामासाठी दीड टक्के आणि नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्यात दुष्काळ जाहीर करून एक महिना उलटून गेला असून द्ष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केला आहे

चीनमधे ग्वांगझू इथं सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या वर्ल्ड टूर फायनल स्पर्धेत आज जेतेपदासाठी भारताच्या पी व्ही सिंधूची लढत जपानच्या नोझोमी ओकुहाराशी होणार आहे

हिंगोली नगर परिषद आणि नगरपंचायत कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी काल नगरपालिकेसमोर धरणे आंदोलन केलं

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचा उपक्रम असलेले फिरते वस्तूसंग्रहालय कालपासून उस्मानाबाद इथं आलं आहे

शहरातल्या कन्या प्रशाला इथं सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे फिरते वस्तूसंग्रहालय सर्वांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे

उत्तर रेल्वे मध्ये फरीदाबाद जवळ होत असलेल्या तांत्रिक कामामुळे सचखंड एक्सप्रेस आणि नागलडैम एक्सप्रेस या रेल्वेगाड्यांच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत

गृंतवणुकीवर दरमहा तीन टक्के व्याज देण्याचं आमिष दाखवून हजारो जणांना गंडा घालणाऱ्या हिरा ग्र्प आणि हिरा गोल्ड या कंपनीची संचालिका नौहिरा शेख हिला काल औरंगाबादच्या पोलिसांनी मुंबई कारागृहातून ताब्यात घेतलं

त्यात औरंगाबाद शहरातल्या अनेक ग्रंतवणूकदारांचा समावेश आहे

दरम्यान शेख हिला पाच दिवसांच्या पोलिस कोठडीचे आदेश न्यायालयानं दिले आहेत